म्य्करमायकोसीस म्युकरमायकोसीसच्यारुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्य्करमायकोसीस या ब्रशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागानं घेतली असल्याचं टोपे यांनी सांगितलं या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन मेंदुआणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचं दिसून येतंय या आजाराचं लवकर निदान होणं गरजेच असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं या आजारावरची औषधं महाग असल्यानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील म्यूकरमायकोसीस आजारावरच्या इंजेक्शनची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणलं जाईल असंही ते म्हणाले

मानवी हक्क आयोग केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना संबंधीची सर्व ताजी माहिती नागरिकांना उपलब्ध होईल अशी यंत्रणा तयार करावी असे निर्देश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिले आहेत रुग्णालयातल्या खाटांची उपलब्धता लसींची प्राणवायूची औषधांची उपलब्धता यांची सविस्तर माहिती या यंत्रणेद्वारे नागरिकांना मिळू शकेल अशी सक्षम यंत्रणा तयार करावी

औषधाच्या किंमती स्थिर राहतील तसंच औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावं असंही या निर्देशात म्हटलं आहे

आरक्षणाच्याप्रश्नावरआजम्ख्यमंत्र्यांच्यानेतृत्वाखालीमहाविकास आघाडीसरकारच्याशिष्टमंडळानंराजभवनातराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांचीभेटघेतली राज्याच्यावि धिमंडळानंएकमतानंकेलेलामराठाआरक्षणाचाकायदासर्वोच्चन्यायालयानंअलीकडेचरद्दबातलठरविलाहो ता

याबाबतचीचुकीचीमाहितीआणिअफवांवरनागरिकांनीविश्वासठेवूनये असंआवाहनकरण्यातआलंआहे महाडीबीटी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे

मात्र गतवर्षीच्या त्लनेत यावर्षी जिल्ह्यात टँकरची संख्या जास्त आहे टँकर आणि विहीर अधिग्रहणाची आवश्यकताच पडू नये असे नियोजन करणे आवश्यक आहे त्यामुळे याप्ढे टंचाई निवारणार्थ गांभिर्याने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आणि जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते दादाजी भ्से कोरोना काळात बियाण्यांची प्रवठासाखळी स्रळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भ्से यांनी आज दिले गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातून बोध घेवून यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले आज मंत्रालयात कृषीमंत्री भूसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन कापूस आणि मकापिकांच्या बियाण्यांचा प्रवठा स्रळीत व्हावा यासाठी सर्व बियाणेउत्पादकांचीबैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे प्रवठा करण्यावर कंपन्यांनी अर द्यावा अशी सूचना भुसे यांनी केली अनिल देशम्ख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसूली संचालनालयानं मनीलाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे अलिकडेच सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे हा ग्न्हा दाखल केला आहे सीबीआयनं त्यांची चौकशी केली असून सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे आता देशम्ख यांना सक्तवस्ली संचालनालयाकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यानसक्तवस्ली संचालनालयातर्फे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात देशमुख यांनी एका चित्रफितसंदेशाद्वारे प्रतिक्रीया दिली आहे अन्वय नाईक मृत्यू प्रकरणात शासनाच्यापरवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्र राज्यातचौकशी करू शकत नाही असा पवित्रा आपण गृहमंत्री असताना घेतला होता तसेच दादरा नगर हवेलीचे खासदारडेलकर यांच्या आत्महत्येच्याप्रकरणी विशेष तपासणी दल अर्थात एसआयटी बसवण्याचा निर्णयहीघेतला होता यासर्व प्रकरणाम्ळे केंद्र शासनाची नाराजी आपण ओढवून घेतले असल्याने सीबीआय आणि ईडी यांच्या द्वारे चौकशी होत असल्याचं मत देशम्ख यांनी यावेळी व्यक्त केलं ज्याप्रमाणे आपण सीबीआयला सहकार्य केलं त्याप्रमाणेच आपणईडीलाही सहकार्य करू असे देशम्ख यांनी सांगितलं

केंद्र सरकार मोठ्याप्रमानावर बौद्ध स्थळाचा विकास करीत असून जिल्ह्यातीलच चिचोली या बौद्ध संग्रहालयाचाही विकास केला जात आहे या कार्याम्ळे बौद्ध अन्यायांनी मोदी सरकारचे आभार मानले आहे

कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैदयकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे अमरावतीजिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात येत असून काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस आजाराचाही प्रादर्भाव आढळला आहे त्यान्षंगाने ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्याचे निर्देशही राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड

तसेच शहरात लॉकडाऊन असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणनाश्त्याकरिता वणवण भटकावे लागत आहे

लॉकडाऊन बुलडाणा जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून लागू झालेल्या कठोर लॉकडाऊनची काटेकोरपणे अंबलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन सतर्कतेनं काम करत आहे जिल्ह्यात आज सकाळपासून अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता इतर नागरिक आपापल्या घरातच असल्याचं चित्र आहे

दंड वसूल चंद्रपूर शहरात व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत

यावेळी बोलताना नीरीचे संचालक चंद्रशेखर यांनी नीरीचे देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल विस्तृत विवेचन केले या वर्षीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाची संकल्पनाशाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात या दिनाचेमहत्व सांगितले